कोलकाता पोर्ट टस्टच्या सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात होईल भारताला वारसा पर्यटनासाठी बाजारपेठ उपलब्ध करावी असं आवाहन मोदी यांनी काल केलं भारत हे वारसा पर्यटनाचं महत्त्वाचं केंद्र बनावं असं मोदी यांनी ऐतिहासिक करन्सी बिल्डींग क्वे एका मूर्तीचं अनावरण केल्यानंतर सांगितलं केंद्रसरकार भारतीय वारसा संस्थेच्या स्थापनेला कोलकात्याच्या भारतीय संग्रहालयापासून सुरुवात करणार आहे ऐतिहासिक करन्सी विल्डींगसह चार वास्तूंचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झालं देशातल्या पाच संप्रहालयांचं आधुनिकीकरण आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करायचं सरकारनं ठरवलं आहे असं ते म्हणाले बंगालला उच्च संस्कृती आणि वारसा लाभलेला आहे आणि या संस्कृतीनं आपल्याला एकत्र बांधलं आहे असं मोदी यांनी सांगितलं

यावेळी महान समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांची अडीचशेवी जयंतीसुद्वा देश साजरा करणार आहे अशी माहिती प्रधानमंत्री मोदी यांनी दिली

पश्चिम बंगाल छत्तीसगड आंध्र प्रदेशचा उत्तरभाग झारखंड आणि ओदिशा मधल्या मागास जिल्ह्यांना पोलाद उत्पादनाच्या माध्यमातून प्रगतीपथावर नेता येईल असं ते म्हणाले विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा वापर राष्ट्रीय विकासासाठी करुन जागतिक आव्हानांवर उपाय शोधावेत असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे ते आज गुजरातमधे गांधीनगर श्वे गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करत होते नवभारताच्या निर्मितीत युवकांच्या भूमिकेचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आपल्या मातृभाषेबद्दल न्यूनगंड बाळगू नये तसंच भारतीय भाषा मृतप्राय होण्यापासून वाचवण्याचं आवाहन शाह यांनी विद्यार्थ्यांना केलं आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन मिळवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मध्यप्रदेशच्या जबलपूर इं जाणार आहेत तिथं ते एका सभेला संबोधित करतील तसंच नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी संदर्भात जनतेशी संवाद साधतील गोव्यातल्या महिला उद्योजकांसाठी केंद्रीय महिला बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती जिणी यांनी काल यशस्विनी योजनेची सुरुवात केली पणजीजवळ तालीगावातल्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम िं झालेल्या एका कार्यक्रमात या योजनेला सुरुवात झाली स्वास्थ्य सखी प्रकल्प आणि स्तनांच्या कर्करोगावर उपचारांसाठी सुरुवात करण्याच्या उद्देशानं एका योजनेचं उद्वाटनही यावेळी झालं यशस्विनी योजनेअंतर्गत महिला स्वसहाय्यता गटांना उद्योगासाठी पाच लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज दिलं जाणार आहे महाराष्ट्रात नागपूर धिं दुसऱ्या सीएनजी स्थानकाचं उद्दाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झालं वाडी खल्या रॉमदडेस्ट्रीजनं स्थापन केलेलं हे सीएजी स्थानक नागपूर महापालिकेच्या सर्व बसना सीएनजी पुरवठा करेल तसंच डिझेल बस सीएनजी बसमधे रुपातरित करणार आहे

कृषी तसंच जैविक कच यापासून जैविक सीएनजीची निर्मिती करण्यावर भर द्यावा असं गडकरी यावेळी म्हणाले घटनात्मक महत्वाकांक्षा आणि सामाजिक सत्याचा वापर करुन ज्ञानदान हा सर्व न्यायाधीशांचा धर्म असला पाहिजे असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी म्हटलं आहे ते काल बंगळुरु इं न्यायालयीन अधिका यांच्या न्यायिक प्रक्रिया आणि न्यायिक कौशल्य पुनर्वांधणी विषयक दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन केल्यावर बोलत होते व्यावसायिक सक्षमता आणि कायदेशीर ज्ञानामुळे ज्ञानदानाची गुणवत्ता वाढू शकते असं बोबडे यांनी सांगितलं लवाद मध्यस्थ तसंच समुपदेशनामुळे जिल्हा न्यायालयातली प्रलंबित प्रकरणं लवकर निकाली निघू शकतात असंही ते म्हणाले कृत्रिम बुद्धीमत्ता आणि न्यायालयाचं डिजिटायझेशन प्रकरणांचा त्वरित निपटारा करायला उपयोगी ठरेल असंही बोबडे यांनी सांगितलं देश आज स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत आहे देशातले एक महान आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांनी भारतातल्या वेदांत आणि योग या तत्वज्ञानांची जगाला ओळख करुन दिली

स्वामी विवेकानंद यांची जयंती देशभर राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृतीत दिलेल्या उच्च योगदानाबद्दल त्यांना आदरांजली वाहिली आहे स्वामी यांची शिकवण आजही तितकीच लागू पडत असल्याचं गौरवोद्वार प्रधानमंत्र्यांनी कोलकाता धिं काल काढले प्रधानमंत्री आज हावडा जिल्ह्यात रामकृष्ण मिशनचं मुख्यालय असलेल्या बेलूर मठ क्षे एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे

केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री किरण रिजीजू आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विवेकानदांच्या जन्मदिनी या महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत

सहा लोकांचा घटनास्थळी तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यात बोईसर अल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या ए एन के फार्मा या रसायन कंपनीत काल संध्याकाळी भीषण स्फोट होऊन सहा कामगारांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले कंपनीत ऑटोक्लेव्हची चाचणी सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी दिली आहे या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये मदत घोषित केली असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिलं जावं असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावं म्हणून दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकांच्या सहभागासाठी कालपासून मतदान अभियान सुरु केलं आहे

साई इंग वेन या तैवानच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत मोठ्या मताधिक्यानं तैवानच्या जनतेनं त्यांच्या हाती सत्ता सोपवली त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी चीन धार्जिण्या कुओमिंतांग पक्षाचे हान कुओ यू यांना मोठ्या मताधिक्यानं हरवलं

गुवाहाटी डें सुरू असलेल्या खेलो डिया स्पर्धेत आज विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत यात प्रामुख्यानं जिम्नस्ठीक सायकलींग मैदानी स्पर्धा टेबल टेनिस आणि ज्युडो यांचा समावेश आहे सध्या पदतालिकेत सात सुवर्ण आठ रोप्य पदकांसह महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे सहा सुवर्ण पदकांसह उत्तर प्रदेश दुसऱ्या पाच सुवर्ण आणि एका रौप्य पदकांसह दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहे